त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं

त्यांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथसिंह ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रवादी कॉप्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी जेटली यांच्या निधनाबद्दल दूख व्यक्त केलं आहे कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसंच अमेरिका फ्रान्स चीन आणि यूरोपियन यूनियनच्या राजदूतांनी जेटली यांच्या निधनाबद्दल दूख व्यक्त केलं आहे भाजपाच्या राज्यातल्या विविध कार्यालयांमध्येही काल जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं होतं तसंच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि उद्योग कंपनी व्यवहार आणि कायदा मंत्रालयाचं काम पाहिलं होतं

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही अरुण जेटली यांनी अर्थमंत्री संरक्षण मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री म्हणून आपला ठसा उमटवला आजारपणामुळे ते यंदाचा अर्थसंकल्पही सादर करू शकले नव्हते

तसंच यावेळी मंत्रीपदाची जबाबदारी देऊ नये असं त्यांनी लेखी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना कळवलं होतं जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच निश्चलनीकरण आणि वस्तू आणि सेवा करासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते पक्षावर आलेल्या कठीण प्रसंगात अत्यंत कुशलतेने मार्ग काढणारे मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं पक्षाची बाजू ठामपणे मांडणारे अरुण जेटली यांच्या निधनानं भारतीय जनता पार्टीचं मोठ नुकसान झाल्याची भावना सर्वच नेत्यांनी व्यक्त केली आहे ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच अरुण जेटली यांनीही या जगाचा निरोप घेण हा पक्षासाठी नक्कीच मोठा धक्का आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी यांच्यासह प्रशांत जाधव पुणे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बहारीनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं तत्पूर्वी बहारीनचे युवराज खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली

द्रदर्शन तसच आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे

मलकापूर्मध्ये महाजनादेश यात्रेचे आगमन झाल्यानंतर अरुण जेटली यांच्या निधनाचं वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना श्रद्वांजली अर्पण करून आपली नियोजित महाजनादेश यात्रा स्थगित केली तत्पूर्वी काल जळगाव मध्ये बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला दरम्यान राज्य सरकारनं जनतेची फसवणूक केली असून त्यांची फसवी आश्वासनं उघडी पाडण्यासाठी काँप्रेसनं राज्यात महापर्दाफाश यात्रा आयोजित करण्याची घोषणा केली आहे अमरावतीमधून या यात्रेची सुरुवात होईल असं पक्षानं काल मुंबईत प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या प्णे केंद्रावरून ऐकत आहात दहीहंडी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या प्रपरिस्थितीच्या पार्क्षभूमीवर राज्यात दही हंडी उत्सव साधेपणानं साजरा करण्यात आल्याचं चित्र होतं अनेक मंडळांनी दहीहंडी उत्सवासाठीचा खर्च पूखस्तांच्या मदतीसाठी दिला मुंबई ठाणे रत्नागिरी आणि प्ण्यात काही मंडळांनी दरवर्षी प्रमाणे दहीहंडीचं आयोजन केलं होतं मात्र माजी मंत्री अरुण जेटली यांच्या निधानांच्या वृत्तानंतर अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला

जालना शहरात काल मुंबईतल्या गोपिका पथकानं दहीहंडी फोडली तर काही ठिकाणी पर्यावरणासह सामाजिक संदेश देणाऱ्या दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार उद्योगांसाठीच्या धोरणात बदल करत आहे त्यात कामगारांचाही विचार झाला पाहिजे अशी मागणी नाशिकमध्ये काल झालेल्या कामगार संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली अडचणीत सापडलेल्या लघुउद्योगाला सावरण्याच्या दृष्टीनं विचारमंथन करण्यासाठी या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं लातूर इडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेनं सांगली आणि कोल्हापूर परिसरातल्या पूर्यस्तांना जीवनावश्यक औषध तसंच नवीन कपड्यांची मदत पाठवली आहे तीव्र पाणी टंचाईच्या काळात मिरज सांगलीकरांनी लातूरला रेल्वेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला होता त्या आठवणींना आय एम ए च्या पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला ध्वळे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक असून त्यासाठी जनसंवाद गरजेचा आहे असं प्रतिपादन राज्याच्या माहिती महासंचलानालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी केलं

जम्मूकाश्मीर प्रशासनाबरोबर नुकताच त्यासंबंधीचा करार करण्यात आला आहे अशी माहिती या रुग्णवाहिकेची ही सेवा देणाऱ्या बी व्ही जी ग्रूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली

कोल्हापूर नागपूर आणि कोकण विभागात अतिवृष्टीचा फटका ऊस आणि अन्य पिकांना बसला आहे तर मराठवाड्यातील कापूस सोयाबीन मूग आणि उडिद उत्पादनावर अपूऱ्या पावसाचा परिणाम होणार आहे बीड लातूर आणि उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात तर अपूऱ्या पावसामुळं खरिपाची पेरणीही पुरेशी झालेली नाही विदर्भातील बुलढाणा वाशीम आणि अकोला जिल्ह्यातही कमी पावसाचा मोठा फटका कापूस उत्पादनाला बसणार आहे पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकुलात कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय अँथलेटीक्स स्पर्धा काल पार पडल्या यामध्ये मुले आणि मुली अशा दोन्ही गटात पूणे जिल्ह्याच्या संघानं अजिंक्यपद पटकावलं

सलग तिसर्यांदा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठत सिंधूनं नवा इतिहास निर्माण केला आहे

याचं ओकुहारा शी तिची उद्या अंतिम फेरीत लढत होण्याची शक्यता आहे

दरम्यान अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल काल भारतीय संघानं हाताला काळी फीत बांधून त्यांना आदरांजली वाहिली हवामान कोकणविदर्भमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी काल पावसाची नोंद झाली आजही राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या ज्येष्ठ भाजपा नेते अरुण जेटली यांचं दीर्घ आजरानं निधन आज अंत्यसंस्कार कुशल संसदपट्र अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोकभावना भाजपाची राज्यातली महा जनादेश यात्रा पुन्हा स्थगित पूर परिस्थितीमुळे यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा